पंचेचाळीस वर्षांवरील सर्वच नागरिकांसाठी आजपासून कोविड प्रतिबंधक लसीकरण छोट्या गुंतवणूक केंद्र सरकारनं अल्पबचत योजनांवरील व्याजदर जैसे थे ठेवले आहेत व्याजदरांत कपात करण्यात आल्याचा काल जारी करण्यात आलेला आदेश मागे घेत असल्याची माहिती केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सकाळी ट्विटर संदेशांत दिली

जागतिक बँकेनं दक्षिण आशियाई देशांचा आर्थिक दृष्टीक्षेप हा अहवाल सादर केला यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे खासगी क्षेत्रांत वाढलेली मालाची मागणी आणि गुतवणूकीतील वाढ यामुळे अर्थव्यवस्थेला मजबुती मिळेल

कोरोना परिस्थितीमुळे व्यवसायाला उभारी देणं आणि कामगारांना रोजगार मिळवून देण्यावर भर देण्याची गरज असल्याचंही जागतिक बँकेनं अहवालांत म्हटलं आहे

हि मुदत काल संपली आर्थिक व्यवहार सचिव तरुण बजाज यांनी याबाबत काल माहिती दिली

असंही बजाज यांनी यावेळी सांगितलं भारत मॉरिशस भारत आणि मॉरिशस दरम्यान सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य आणि भागीदारी करार अर्थात सीईसीपीए ची आजपासून अंमलबजावणी होणार आहे यामुळे दोनही देशांदरम्यान व्यापारवृध्दी होणार आहे

कुठल्याही अफ्रिकन देशाबरोबर झालेला पहिलांच करार आहे

यावेळी तीन प्रमुख आघाड्यामध्ये चुरस आहे भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये असम गण परिषद आणि यूनायटेड पीपल्स पार्टी लिबरल यांचाही समावेश आहे तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीमध्ये ऑल इंडिया यूनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट बोडोलँड पीपल्स फ्रंट आणि डावे पक्ष एकत्र आले आहेत तिसऱ्या आघाडीत असाम जातीय पार्टी आणि रायजोर दल हे दोन पक्ष आहेत

राज्यात आठ टप्प्यातमतदान होणार आहे आज मतदान होणाऱ्या सर्व जागांवर भारतीय जनता पार्टी आणि सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसचे उमेदवार निवडणूकलढवत आहेत तर कॉंग्रेस आणि डावे पक्ष संयुक्त मोर्चाअंतर्गत निवडणूक लढवत आहेत

या टप्प्यात महत्त्वपूर्ण अशा नंदीग्राम मतदार संघात मतदान होणारआहे या ठिकाणी मुख्यमंत्री आणितृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी भाजपाचे शुभेंद् अधिकारी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्यामीनाक्षी मुखर्जी यांच्यात लढत होणारआहे पंतप्रधान प्रचारसभा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाममधील कोक्राझारमध्ये पुढील टप्प्याच्या प्रचारसभा घेणार आहेत

अशी माहिती केंद्रिय आरोग्य विभागानं दिली

मुंबई अतिरिक्त ऑक्सिजन सिलेंडर खरेदी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षांत घेता औषधांचा पुरेसा साठा राहावा यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी आवश्यक असलेल्या दिड लाख रेमडेसिवीर इंजेक्शनच्या मात्रा तसंच इतर वैद्यकीय वस्तूंचा खरेदी करणार आहे अशी माहिती बृहन्मंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनंही अतिरिक्त ऑक्सिजन सिलेंडर आणि व्हेंटिलेटर्स खरेदीचा निर्णय नुकताच घेतला आहे संयुक्त राष्ट्र प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणीय विघटनावर आघात होत असून अरक्षित समुदायातील जीवजंतू आणि प्राणीमात्रांवर विपरीत परिणाम होत असल्याचं संयक्त राष्ट्राच्या अहवालात म्हटलं आहे या मुद्यावर त्वरित कारवाई करण्याची गरज असून मानवाधिकार आरोग्य आणि अरक्षित समूह यांच्यासाठी आवाज उठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे

मंजुषा कोरोना प्रतिबंधाचा काळ असतानाही रेल्वेनं मालवाहूकीत उच्चांक नोंदवला आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार